उर्जा क्षेत्रातली सक्षमता आणि संवर्धन या क्षेत्रात भारताने साध्य केलेलं यश साजरं करण्याच्या उद्देशाने उर्जा विभागातफें दर वर्षी हा दिवस साजरा केला जातो या दिनानिमित्त उर्जेचा सक्षमपणे वापर करणाऱ्या आणि उर्जा संवर्धन करणाऱ्या औद्योगिक एककांना आणि इतर आस्थापनांना उर्जा मंत्री आर के सिंग यांच्या हस्ते आजपुरस्कार प्रदान केले जाणार आहेत मुंबईतल्या एका विशेष न्यायालयानं पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातला प्रमुख आरोपी फरार हिरे व्यापारी मेहल चोक्सी याच्याविरुद्ध जारी करण्यात आलेलं अजामीनपात्र वारंट रद्द करायला नकार दिला आहे चोक्सीचे वकील तसंच सीबीआयचे वकील ए लिमोसिन यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सीबीआयचे विशेष न्यायाधीश व्ही सी बडें यांनी चोक्सीला दिलासा द्यायला नकार दिला चौकशीत सहभागी न झाल्याबद्दल तसंच समन्सला प्रतिसाद न दिल्याबद्दल जारी करण्यात आलेलं वारंट रद्द करण्यासाठी चोक्सी याने गेल्या वर्षी ज्नमध्ये न्यायालयात याचिका दाखल केली होती

तेरा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यात मीरा रोड भागात टाकलेल्या धाडीनंतर दाखल प्रकरणी इजाज अक्रम शेख आणि इलियास अक्रम शेख हे दोघे भाऊ पथकाला हवे होते

इजाज याला गुरूवारी मध्यप्रदेशात ब्रहानपूरमधून अटक करण्यात आलं होतं त्याची चौकशी केल्यानंतर इलियास याला दिल्लीतून अटक करण्यात आली या दोघांना अधिक तपासासाठी मुंबईत आणलं जात आहे

पालघर जिल्ह्यात डहाणू धृंदलवाडी तलासरी आणि बोर्डी भागात आज सकाळी पृन्हा भुकंपाचा जोरदार धक्का बसला